सरकारनं सहकार आणि शेतकरी संपवण्याचं काम केलं शरद पवार यांचा आरोप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या महाजनादेश यात्रेच्या सांगता समारंभात पंतप्रधान बोलत होते

राममंदिराच्या प्रशावर निवेदनं करणं वाचाळवीरांनी थांबवावं त्यांनी आपल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवावा अशी मी हात जोडुन विनंती करतो असं मोदी म्हणाले राममंदिरासाठी आवश्यक तर नवा कायदा करा अशी मागणी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती पंतप्रधानांनी राष्ट्रवादी कॉप्रेसचे नेते शरद पवार यांच्या काश्मीर आणि पाकिस्तान बाबतच्या भूमिकेवरही घणाघाती टीका केली

महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस हेच उमेदवार असल्याचे स्पष्ट संकेत मोदी यांनी आपल्या भाषणात दिले शिवाजी महाराज आणि महात्मा फुले डॉ आंबेडकर यांचा महाराष्ट्र कॉप्रेसच्या काळात राजकीय अस्थिर्यामुळे अपेक्षित विकास साधू शकला नव्हता फडणविसांनी पूर्ण बह्मत नसतानाही स्थैर्य दिलं विकासाला चालना दिली त्यांच्यातल्या या नेतृत्व गुणांचा फायदा करून घ्या असं आवाहन मोदी यांनी केलं पंतप्रधानांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी त्यांचे आभार मानले

पवार भाजपा सरकारनं राज्यातले उद्योग कारखानदारी सहकार आणि शेतकरी संपवण्याचं काम केलं असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल नांदेड इथ कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना केला अशा सरकारला सत्तेच्या बाहेर काढण्याचं काम आजच्या तरूण पिढीचं आहे असं पवार म्हणाले यावेळी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनजय मुंडे माजी मंत्री कमलकिशोर कदम माजी खासदार गंगाधरराव कुंट्रकर उपस्थित होते वंचित पीटीआय केळकर वंचित बह्जन आघाडी सोबतची युती तुटल्याची घोषणा करणारे एमआयएम चे खासदार इम्तीयाज जलील यांनी काल घुमजाव करत आघाडीसाठी बोलणी नव्यानं सुरू करता येऊ शकतात अशी भूमिका घेतली

निवडणूक कालावधीत काळ्या पैशाचा वापर आणि इतर अवैध खर्चावर हे अधिकारी लक्ष ठेवतील नवे हवाई दल प्रमख एअर मार्शल राकेश कुमार सिंग भदौरिया यांची नवे हवाई दल प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे भदौरिया सध्या हवाई दल उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत

जावडेकर आर्थिक देशाची आर्थिक स्थिती अधिक मजबूत व्हावी यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करतं आहे असा निर्वाळा माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना दिला देशासमोर कोणतही आर्थिक संकट नाही काही बिगर बँकिंग वित्तीय संस्थांचे प्रश्न आहेत पण ते योग्यरितीनं सोडवले जातील असं ते म्हणाले मणगेकर केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं आज देशात आर्थिक मंदी निर्माण झाली असून त्यावर मात करण्यासाठी देशभरातल्या स्वतंत्र अर्थतज्ज्ञांची गोलमेज परिषद बोलावून चर्चा घडवून आणण्याची मागणी ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत केली या परिषदेत सुचवण्यात येणाऱ्या उपायांची तातडीनं अंमलबजावणी न झाल्यास ही आर्थिक मंदी अधिक तीव्र होऊन त्याचा विपरित परिणाम देशाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होईल असा इशारा त्यांनी दिला ई सिगारेट बंदी सरकारनं ई सिगारेटवर नुकत्याच घातलेल्या आलेल्या बंदीचं जरी व्यापक स्वागत होत असलं तरी त्याच्या अंमलबजावणीचं आव्हान मोठं आहे या बाबत पुण्यातल्या आनंदवन व्यसनमुकी केंद्रापे अध्यक्ष डॉक्टर अजय दुधाने यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया बोलकी आहे सर्वप्रथम केंद्रशासनानेहा घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे

पण या सगळ्याबरोबर एक समस्या भेडसावते ती म्हणजेकि जरी याच्या वर बंदी आणली असली तरीही त्याची ऑनलाईन विक्री ही होतचं राहणार आहे आणि त्यामुळे त्याला पायबंद घालण थोडसं अवघड आहे

संत्री निर्यात अमरावती जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या संत्र्याला जागतिक बाजारपेठेत महत्वाचं स्थान मिळवून देण्यासाठी सीट्रस इस्टेट काम करेल असं प्रतिपादन कृषी मंत्री डॉ अनिल बोंडे यांनी काल उमरखेड इथं सीट्रस इस्टेटच्या उद्घाटन प्रसंगी केलं सीट्रस इस्टेट बाबत अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी तालुक्यात उमरखेड इथं कृषी विभागातर्फे जिल्हा मध्यवर्ती फळ रोपवाटिकेत सीट्रस इस्टेट तयार करण्यात आली आहे लागवडीपासून संत्रा प्रक्रियेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर ही संस्था काम करेल पंजाबमध्ये राबवल्या गेलेल्या सीटूस इस्टेटच्या धर्तीवर नागपुरी संत्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत्र्यांच्या उत्पादनाबाबत समस्यांचं निराकरण तसंच विपणन साखळी यासाठी सीट्रस इस्टेट सहकार्य करेल शासनानं स्थापन केलेली ही संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची सहकारी संस्था जागतिक पातळीवरील तंत्रज्ञान स्थानिक शेतकऱ्यांना उपलब्ध करून देईल आकाशवाणी बातम्यांसाठी अमरावतीहन आनंद गभीर यांच्यासह मेघना देशपांडे पुणे कीटकनाशकं बंदी कीटकनाशकांच्या वापरामळे शेतकऱ्यांना विषबाधा झाल्याच्या घटनेची राज्य सरकारनं गंभीर दखल घेतली आहे अमरावती महसल विभागातल्या अकोला अमरावती बूलडाणा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पाच प्रकारची कीटकनाशकं आणि त्यांच्या मिश्रणाची पुढच्या दोन महिन्यांसाठी विक्री वितरण आणि वापर करण्यासाठी सरकारनं बंदी घातली आहे कृषिमंत्री डॉ अनिल बोंडे यांनी काल अमरावती इथं ही माहिती दिली अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून दोन महिन्यांसाठी ही बंदी असेल सतगिरणी यवतमाळच्या राळेगाव मधल्या देवधर इथं बिरसा मुंडा आदिवासी सहकारी सूतगिरणीचं भूमिपूजन काल आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांच्या हस्ते झालं

आरे मुंबईतल्या आरे कॉलनीला केवळ हिरवीगार आहे या कारणास्तव वनक्षेत्र म्हणून जाहीर करता येणार नाही अशी भुमिका काल राज्य सरकारने उच्च न्यायालयात घेतली गाई म्हशी आणि घोड्यांसाठीचे तबेले यासाठी ही कॉलनी वसवण्यसात आल्याचं सरकारी वकीलांनी न्यायालयात सांगितलं माहल विस्थापित नागरिकांना प्रदूषित वातावरणात राहायला सरकार भाग पाडू शकत नाही अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयानं माहूलमधल्या नागरिकांच्या याचिकांच्या सुनावणी दरम्यान काल राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेवर ताशेरे ओढले एक दिवस परिस्थिती बदलेल या आशेवर लोक किती दिवस काढणार असा प्रश्न न्यायमूर्ती प्रदीप नंद्रजोग आणि न्यायमूर्ती भारती डोंगरे यांच्या खंडपीठानं विचारला